चाचणी मागोवा आणि उपचार यामुळे रुग्ण बरे होण्याच्या संख्येत वाढ झाली असून मृत्यूदरात घट झाली आहे

प्णे कोविड कोरोनाविषयक आरोग्याच्या नियमांकडं जाणीवपूर्वक केलं जाणारं दुर्लक्ष आणि प्राथमिक लक्षण दिसू लागल्यानंतरही चाचणी किंवा उपचार करून घेण्यास दिला जाणारा नकार यामुळं पुणे आणि परिसरातील कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालल्याचं निदर्शनास आलं आहे दिल्लीतून खास पाहणीसाठी पुण्यात आलेल्या वैद्यकीय तज्ज्ञांच्या पथकानं हे महत्वपूर्ण निरीक्षण नोंदवलं आहे

कोरोनाग्रस्त रुग्णाकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन अजूनही पुरेसा निकोप नसल्यानं आपण कोरोनाग्रस्त असल्याचं शक्यतो समाजापासून लपवून ठेवण्याची वृत्ती पुण्यात मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे त्यातूनच कोरोनाची लक्षण दिसली तरी चाचणी अथवा उपचाराला नकार देणं आणि घरातच विलगीकरणात न राहता समाजात खुलेआम वावरुन कोरोनाचा प्रसार करणं ही प्रवृत्ती पुण्यातील विविध स्तरावर या पथकाला दिसून आली ही परिस्थिती अशीच कायम राहिली तर मात्र पुण्यातील कोरोनाचा पहिला प्रादुर्भाव पुरेसा ओसरला नसतानाच दुसरी लाट येण्याची भीती या पथकानं व्यक्त केली आहे आसाम परीक्षा चालू शैक्षणिक वर्षातली शालांत परीक्षा एक महिना पुढे ढकलण्याचा निर्णय आसामच्या माध्यमिक शिक्षण मंडळांनं घेतला आहे

शिक्षक आणि विद्यार्थी यांना अभ्यासक्रम संपवण्यासाठी पुरेसा कालावधी मिळावा यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे

संशोधकांच्या माहितीनुसार सूज आलेलया मुलांपैकी निम्मी मुलं जास्त वजनाची होती राजनाथ सिंह संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काल तेहरीन इथं इराणचे संरक्षण मंत्री ब्रिगेडियर जनरल आमीर हतामी यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली उभयतांमधील ही चर्चा सौहार्दपूर्ण वातावरणात झाली भारत आणि इराण या उभय देशांमधील पूर्वापार सांस्कृतिक भाषिक तसंच सामाजिक संबधावर यावेळी भर देण्यात आला द्विपक्षीय सहकार्य अफगाणिस्तानात शांतता प्रस्थापित करण क्षेत्रीय सुरक्षितता यावर यावेळी चर्चा करण्यात आली अर्थ मंत्रालय केंद्र सरकारी सेवेतील पदं भरण्याबाबत कुठलीही बंधनं अथवा बंदी घालण्यात आली नसल्याचा खुलासा केंद्रीय अर्थमंत्रालयाच्या वतीनं करण्यात आला आहे आर्थिक उपाययोजनांबाबतच्या खर्चाबाबत व्यय विभागातर्फे प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकात फक्त विभागाअंतर्गत पदं निर्माण करण्याच्या अनुषंगानं असलेल्या खर्चाच्या तरतुदीचा उल्लेख आहे या पत्रकाचा पद भरतीशी काही संबंध नाही स्टाफ सिलेक्शन कमिशन रेल्वे भरती बोर्ड यांच्यामार्फत होणारी भरती सुरूट राहील असंही असंही अर्थ मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे

विशेष पूजेसाठी भाविक आता ऑनलाइन नोंदणी करू शकतात अशी माहिती मंदिर समितीच्या सूत्रांनी दिली आहे कोरोनाविषयक सर्व बाबींचं पालन करून भाविकांसाठी निवासाची व्यवस्था देखील सुरु करण्यात आली आहे

यात्रेकरूंसाठी रोपवे हेलिकॉप्टर सेवा आणि भंडारा आदी सुविधा देतांना सर्व अत्यावश्यक काळजी घेतली जात असल्याचं सूत्रांनी सांगितलं

कराराला मुदतवाढ देण्यात आलेल्यांमध्ये एथलेटिक्स च्या हाय परफॉर्मन्स डायरेक्टरचाही समावेश आहे ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्र असलेल्या भारतीय खेळाडूंच्या प्रशिक्षणात खंड पडू नये त्यांना तयारीसाठी सातत्यानं प्रशिक्षण मिळत राहावं या उद्देशानं हा निर्णय घेण्यात आला असल्याचं क्रीडा मंत्री किरण रिजिजू यांनी सांगितलं

रेल्वे मंडळाचे अध्यक्ष विनोद कुमार यादव यांनी सांगितलं की देशाच्या विविध भागातून येणारी मागणी आणि प्रतीक्षा याद्यांवर बारकाईने लक्ष ठेवलं जात आहे गरज पडेल त्याप्रमाणे आणखी रेल्वेगाड्या सोडण्यात येतील असं ते म्हणाले राज्य सरकारांकडून परीक्षा आणि आणि इतर कामांसाठी विशेष विनंती आल्यानंतर आणखी रेल्वेगाड्या सोडल्या जातील असंही यादव म्हणाले